करगील बीरांना देशाची आदरांजली मोदी तंत्रज्ञानातील प्रगतीनं सारे जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरळ्यावर उभे आहे या क्रांतीमध्ये ज्ञानाला भांडवलापेक्षा अधिक महत्व राहील असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं ते काल ब्रिक्स शिखर परिषदेत बोलत होते भारत ब्रिक्स देशांवरोबर काम करण्यास उत्सुक असून यासाठी उत्तम धोरणं आणि पद्धती राबविण्यास कटिबद्ध आहे वशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली

त्यात मानवी तस्करीला बळी पडलेल्यांचं पुनर्वसन आणि अश्या प्रकारची प्रकरणं हाताळण्यासाठीतस्करीविरोधी कक्ष स्थापन करण्याची तरतूद आहे दरम्यान राज्य महिला आयोगानं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्यानं एनआरआय विवाह आणि मानवी तस्करी समस्या आणि उपाय योजना या विषयावर आज नविदिल्लीत एक राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे या परिषदेबद्दल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितलं

या सगळ्या महिलांना जर न्याय द्यायचा असेल आणि देशादेशामध्ये जी मानवी तस्करी चालते आणि मोठ्या प्रमाणामध्ये महिला त्यामध्ये बळी पडतात त्यांना त्रास होतो

आकाशवाणी आकाशवाणीवरून राष्ट्रीय पातळीवर प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक भाषांमधील बातमीपत्रांचा अवधी वाढवण्याचा सध्यातरी विचार नसल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी काल लोकसभेत सांगितलं ते म्हणालेप्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवरील बातमीपत्रांचा दर्जा वाढवण्याचे प्रयत्न सातत्यानं चालू आहेत एफ एम रेडीओवर निवडणूक प्रचाराला परवानगी देण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही

केंद्रीय वर्षमंत्रालयानं काल जाहीर केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे मॅंगसायसाय आशियाचं नोबेल पारितोषिक समजलं जाणाऱ्या रेमन मॅगसायसाय पारितोषिकासाठी यंदा भारत वाटवानी आणि सोनम वांगचुक यांची निवड झाली आहे बेघर याणि निराश्रित मानसिक रुग्णांची अतिशय समर्पित भावनेनं सेवा केल्याबद्दल वाटवानी यांची तर आर्थिक विकासासाठी विज्ञान आणि सांस्कृतिक सूजनशीलतेचा मेळ घालून लद्दाखी युवकांचं जीवनमान सुधारण्यात सातत्यानं प्रयत्न केल्याबद्दल वांगचुक यांची निवड करण्यात आली आहे

काही भागात कडकडीत बंद पाळण्यात आला बसगाड्यांची तसच झाडे टायरची जाळपोळ रास्ता रोको चक्का जाम इत्यादी मार्गही अवलंबले गेले आंदोलनाला पाठींबा म्हणून आमदारांचे राजीनामा सत्रही सुरु राहिले हर्षवर्धन जाधव भाऊराव पाटील चिकटगावकर यांच्या पाठोपाठ काल नाशिकमधील देवळा चांदवड मतदारसंघाचे आमदार डॉ राहुल आहेर आणि पश्चिम नाशिक मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनीही आपल्या पदाचे राजीनामे दिले आंदोलनाला पुण्याच्या मार्केट यार्ड इयल्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार संघटनेच्या वतीनं काल झालेल्या बैठकीत पाठिंबा देण्यात आला

वाशिम जिल्हात काल मानोरा कारंजा या तालुक्यात रास्ता रोको आणि बंद पाळण्यात आला परळीत तहसील कार्यालयासमोर गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला काल ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली

कुसुंबा गावातील आंदोलकांनी सुरत नागपूर महामार्गावर रास्तारोको केलं सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात मांगले इथं जमावाने एसटी बस पेटवली अनेक गावात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला या शिवाय तीन गाड्या यांदोलनकत्यांनी फोडल्या नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात बंदला हिंसक वळण लागलं होत

या भागातील इंटरनेट सेवा बंद असून ती आज दुपारपर्यंत बंद राहणार आहे नाशिक जिल्ह्यात काल येवला इथं कडकडीत बंद पाळला गेला पिंपळगाव बसवंत आणि मनमाड इथं रस्ता रोको करण्यात आलं सिंध्वदुर्गात कडकडीत बंद पाळण्यात आला कसाल पुलानजिक पोलीस आणि आंदोलक यांच्यात धुमश्चक्री झाली यामध्ये काही पोलीस कर्मचाऱ्यांना दुखापत झाली या आंदोलनात एसटीच्या पाच गाड्यांचं नुकसान झालं आहे रवागिरी जिल्ह्यात दापोली आणि संगमेश्वर तालुक्यात मोर्चा काढण्यात आला दोन्ही तालुक्यांमध्ये बंद पाळण्यात आला जालना शहरात चार ठिकाणी तसंच बदनापूरभोकरदन जाफराबाद अंबड विरेगाव इथं मुख्य मार्गांवर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं बदनापूर इथं जमावानं काही वाहनांवर दगडफेक केली भोकरदनमध्ये एका बसवर दगडफेक झाली

ते सुद्धा यहिंसा शांततेच्या संदेश वाचनाचा विक्रम करून त्याबाबतचा हा वृत्तांत हिंसक माबोवाद्यांचा गड असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अहिंसा थाणि शांतीचा संदेश देण्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयानं एक अभिनव उपक्रम राबवला

हा एक जागतिक विक्रम ठरला गिनीज बुकानं त्याची नोंद घेतलीएखाद्या पोलीस मुख्यालयाच्या नावे असा विक्रम नोंदला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे सामुहिक वाचनाचा हा विक्रम आधी तुर्कस्तानच्या नावे होता

हा विक्रम मोडीत निघाला असून नवा विक्रम गडचिरोली पोलीसांच्या नावे नोंदवल्याची घोषणा गिनीज बुकानं सोमवारी रात्री केली आणि पोलीसांनी एकच जल्लोष केला मृदुला घोडके आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती वेंकैया नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांनी कारगिल विजय दिवसानिमित करगिल हुतात्म्यांना श्रद्धांजली बाहिली संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी नवी दिल्लीत अमर जवान ज्योती इथल्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं देशभरात कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला पुण्यात राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये झालेल्या एका विशेष कार्यक्रमात लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते शहीद जवानांना आदरांजली अर्पण करून पुष्पचक्र वाहण्यात आलं व्होईस कास्ट ग्रहण लक्षवेधी खगोलशास्त्रीय घटना म्हणून वैज्ञानिकांच्या अभ्यासाचा विषय बनलेली बाब म्हणजे ग्रहण आजच्या चंद्रग्रहणाविषयीचा हा वृत्तांत एरवी गुरुपौर्णिमा म्हणून महत्त्व प्राप्त भालेला आजचा आषाढ पौर्णिमेचा दिवस संस्मरणीय ठरणार आहे तो आणबी एका कारणानं शतकातलं सर्वात मोठं खग्रास चंद्रग्रहण आज होत असून आपण सर्वजण त्याचे साक्षीदार होणार आहोत

भारतासह आशिया आफ्रिका खंड रशिया ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमधून ते पाहता येणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून स्वाती महाळंक मुनगंटीवार वृक्ष लागवड आणि संगोपनासाठी प्रशासकीय विभागांना समर्पित निघी उपलव्ध करून देण्यात आला आहे